नव्या कृषी कायद्यांच्या अमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेशापर्यंत स्थगिती पेच दूर करण्यासाठी समितीची स्थापना

राष्ट्र उभारणीसाठी युवकांनी निस्वार्थ भावनेनं राजकारणात यावं पंतप्रधानांचं आवाहन

देशात शनिवारपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी सर्व यंत्रणा सज्ज

देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर साडेशहाण्णव टक्क्यांवर

भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाधारित सैन्य दलाच्या निर्मितीचा आराखडा तयार लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे

सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हा निर्णय दिला या कायद्यांमुळे निर्माण झालेला पेच दूर करण्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली आहे संसदेने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या आणि दिल्लीच्या सीमेवरुन शेतकऱ्यांना हटवण्यासंदर्भात दाखल झालेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली हा प्रश्न जास्तीत जास्त चांगल्या मार्गानं सोडवण्याचा आपला प्रयत्न असून कायदे निलंबित करण्याचा अधिकारही आपल्याला आहे असं न्यायालयानं सांगितलं या प्रश्नी तोडगा काढण्यात ज्यांना खरोखरच रस आहे त्यांनी या समितीपुढे बाजू मांडायला यावं असं न्यायालयानं सांगितलं ही समिती कोणताही आदेश देणार नाही किंवा शिक्षा सुनावणार नाही ही समिती केवळ आपला अहवाल सादर करेल असंही न्यायालयानं सांगितलं येत्या प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची नियोजित ट्रक्टर रॅली थांबवण्यासाठी दिल्ली पोलीसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या पार्बंभूमीवर न्यायालयानं शेतकरी संघटनांना नोटीस बजावली आहे राष्ट्रीय युवा संसद भारताला नव्या उंचीवर नेण्याचं आत्मनिर्भर बनवण्याचं काम देशातली युवा पिढीच करेल असा विश्वास व्यक्त करत देशातल्या राजकीय क्षेत्रालाही युवा पिढीची गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसदेच्या समारोप सत्रात आज पंतप्रधानांनी युवकांना संबोधित केलं राष्ट्र उभारणीसाठी युवकांनी निस्वार्थ भावनेनं राजकारणात यावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं

आपल्या भाषणातून त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित केल वर्षानुवर्षांच्या गुलामीगिरीमुळे भारत चेतनाहीन झाला असताना भारतीयांमध्ये जाज्वल्य देशभक्ती आणि राष्ट्रचेतना जागृत करण्याचं काम स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी केलं स्वामीजींच्या विचारांमध्ये प्रचंड ताकद असून त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात असं मोदी म्हणाले नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून युवा पिढीला आपली कौशल्य प्रतिभा खुलेपणानं सादर करता यावी यासाठी देशात अनुकूल वातावरण तयार केलं जात आहे

राष्ट्रीय युवा संसद महोत्सवादरम्यान झालेल्या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या मुदिता मिश्रा हिला प्रथम क्रमांक मिळाला महाराष्ट्राच्या अयति मिश्रा हिला दुसरा तर सिक्कीमच्या अविनम याला तृतीय क्रमांक मिळाला राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद यांची जयंती आज देशभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली मेघालयमध्ये शिलाँग इथल्या रामकृष्ण मिशन सांस्कृतिक केंद्रातर्फे आज या निमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या युवकांना यावेळी गौरवण्यात आल पश्चिम बंगाल मध्ये राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागानं विवेक चेतना महोत्सवाचं आयोजन केलं होतं विविध राजकीय नेत्यांनी स्वामीजीच्या जन्मस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं महाराष्ट्रात स्वामी विवेकानंद जयंती बरोबरच राजमाता जिजाऊ यांची जयंतीही उत्साहात साजरी झाली त्यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल तसंच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त राज्यातल्या युवकांना शुभेच्छा दिल्या

सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी समन्वयानं काम सुरू असून सर्व राज्यांनी लसींच्या वाहतुकीची आणि साठवणुकीची सर्व आवश्यक यंत्रणांची खातरजमा करून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं अमेरिका लंडन ब्राझिल रशिया आणि दक्षिण अफ्रिकेतील कोरोना रुग्णाची संख्या चिंताजनक असली तरी भारतात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत आहे

कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली असून त्यांची सुरक्षितता आणि आवश्यक नियामक प्रक्रिया पूर्ण करूनच ही मान्यता दिली असल्याचं त्यांनी सागितलं

त्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या सीरम संस्थेनं विकसित केलेल्या कोव्हीशिल्ड या लशीच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली

बंगळूरू आणि हैदरबादमध्येही आज पुण्यातून लसीची पहिली खेप दाखल झाली

त्यानंतर गांधीनगर इथल्या साठवणूक केंद्रात या लसी ठेवण्यात आल्या आहेत राज्यात अहमदाबाद वड़ोदरा राजकोट सूरत आणि भावनगर मध्येही अशी लस साठवणूक केंद्र तयार करण्यात आली आहेत

ओडिशामध्ये भुवनेश्वरलाही आज कोविशिल्ड लसीची पहिली खेप दाखल झाली

देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वाधिक आहे

सरहद्दीवर पाकिस्तान आणि चीन एकत्रितपणे धोका निर्माण करत आहेत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाबद्दल भारतानं नेहमीच कठोर भूमिका घेतली असून सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय संरक्षण दल सक्षम असल्याचं नरवणे यांनी सांगितलं

भारतीय संरक्षण दलानं सतर्क राहून शांततेच्या मार्गानं या परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न केला उत्तरेकडील अत्युच्च भागात प्रचंड थंडीमुळे सैनिकांना होणारा त्रास कमी करण्यात यश आल्याचंही त्यांनी सांगितलं

भारतच्या वतीनं संरक्षण सचिव डॉक्टर जय कुमार आणि व्हिएतनामचे सिनिअर लेफ्टनंट जनरल गुयुएन ची वीन यांचा यात समावेश होता कोविड संकटाच्या परिस्थितीतही दोनही देशांदरम्यान सध्या सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याबाबत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं गेल्या डिसेंबर महिन्यात भारत आणि व्हिएतनामच्या पंतप्रधानामध्ये झालेल्या चर्चेनंतर तयार करण्यात आलेल्या कृती योजनेवर यावेळी चर्चा झाली द्विपक्षीय संरक्षण सहकार्य व्यापक रणनीतिक भागीदारी संरक्षण उद्योग आणि तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली भारत बांगलादेश भारत आणि बांग्लादेशदरम्यान पोलीस प्रमुखांची पहिली बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आज झाली दोनही देशांच्या पोलीस दलांदरम्यान परस्पर सहकार्य आणि आव्हानांचा सामना करण्यावर यावेळी चर्चा झाली दोन्ही देशांच्या पोलीस दलातील संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेण्यात आला पोलीस दलानं सध्याच्या समस्या आणि दहशतवादासंदर्भातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तसंच परस्पर सहकार्यासाठी नोडल पॉइंट्स तयार करण्याचं नियोजन असल्याचं गृहमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनांत म्हटलं आहे

सर्व बाधित राज्यांना जैविक सुरक्षितता पाळून मूत पक्ष्यांच्या नमुन्यांची चाचणी करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील या संसर्गाच्या उद्रेकाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान महाराष्ट्रीतील परभणी आणि बीड जिल्ह्यात या आजाराचा फैलाव आढळून आला असला तरी बहुतांश कुक्कुटपालन केंद्रांनी आपल्या कोंबड्याचं लसीकरण केलं असल्यानं या आजाराच्या प्रदुर्भावाचा धोका कमी असल्याचं आमच्या बातमीदारांनी कळवलं आहे राज्य शासनानं सर्व प्रशासकीय यंत्रणांना बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत याबाबतच्या अफवावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं आहे डुफ्फी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत कॅलेडोस्कोप विभागात दाखवल्या जाणाऱ्या विविध चित्रपटांची घोषणा आज करण्यात आली